आरोग्य विभागातर्फे मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत बाधितांची संख्या सुमारे चार हजारांनी जास्त आहे

राजेश टोपे राज्यात दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी लसींच्या मात्रा नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत त्यामुळे राज्यासाठी त्वरित लसीचा पुरवठा व्हावा अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे काल झालेल्या बैठकीत केली असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं गिरीश बापट पुणे शहरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं खासदार गिरीश बापट यांनी काल सांगितलं लसीकरणाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली त्यावेळी ते बोलत होते

शंभराज देसाई कोरोनाची साखळी तोडण्याबाबत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असेही निर्देश त्यांनी दिले नागरिकांनी आगामी सण समारंभ साजरे करत असताना शासन आदेशाचं पालन करण्यात यावं असं आवाहन त्यांनी केल हसन मश्रीफ कोरोना प्रतिबंधाच्या काळांत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे कामगारांनी अफवांना बळी पडून स्थलांतर करु नये असं आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल केलं कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानतर ते काल मुंबईत बोलत होते

या परवानगीमुळं पृण्यातील काही गिर्यारोहक संस्थांच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे गणेश मुर्तीकार रायगड कोरोना संसर्गामुळे सुरू असलेल्या निर्बंधांचा फटका अनेक लहान मोठ्या क्षेत्रांना बसतो आहे गणपतीची मुर्ती बनवणारे मूर्तीकार देखील या निर्बंधांमुळे धास्तावले आहेत

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या श्री गणरायाचं आगमन जरी सप्टेंबरमध्ये होणार असलं तरी मूर्तिकारांची लगबग मात्र आत्तापासूनच सुरु होत असते

मात्र कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या निर्बंधांनंतर आता या गणेश मुर्ती परदेशात कशा जाणार या विवंचनेत सध्याहे मूर्तीकार आहेत कोकणाला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा वर्षभरापासून असलेलं कोरोनाचं सावट यामुळे आधीच मुर्तीकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे त्यात यंदा बाप्पाची परदेशवारी चुकणार की काय या चिंतेनंगणेश मुर्तीकार धास्तावले आहेत

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी काल ही माहिती दिली

मोफत लॉन्स अकोला कोरोना काळात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहासाठी लॉन्स आणि हॉलसह पाहुण्यांच्या जेवणाची मोफत व्यवस्था करुन देत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस फाटा इथल्या मराठा हॉटेलनं सामाजिक बांधिलकी जपली आहे

लोककलावंत मदत अहमदनगर महाराष्ट्रातील तमाशा फड मालक आणि तमाशा कलावंत यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर नाथा वैरागर यांनी शासनाकडे केली आहे कोरोनामुळे महाराष्ट्राची लोककला आर्थिक अडचणीत आलेली असल्यान कलावतांना मदत करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री अर्थमंत्री सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे वैरागर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोरोना रोखण्यासाठी आमची सहकार्याची भूमिका आहे मात्र रोजगार बंद पाडून आमची उपासमार करू नका अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे काल यासंदर्भात पुणे व्यापारी महासंघा बरोबर पुण्यातील विविध व्यापारी संघटनांची बैठक झाली पिंपरी चिंचवडमधील पिंपरी मर्चन्ट फेडरेशननंही व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला असून काल व्यापाऱ्यांनी निदर्शनं केली

त्याची औपचारीक सुरुवात काल झाली क्रेडाई कोरोना संसर्गाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे त्यामुळे बांधकाम क्षेत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात पुढील आर्थिक वर्षापर्यंत सवलत द्यावी अशी मागणी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार